जगातल्या इतर अर्थव्यवस्था मंदीत असताना भारताची आर्थिक प्रगती आशादायी असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी यावेळी केलं

त्यांनी काल युनेस्को संघाच्या एका कार्यक्रमात अनिवासी भारतीय समुदायाला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते आपल्या देशाशी पुन्हा एकदा नाळ जोडण्यासाठी भारतात गुंतवणूक आणि नवनवीन कल्पनांसाठी वाव असून अशा संधीचा लाभ अनिवासी भारतीयांनी घ्यावा आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असं आवाहन त्यांनी भारतीय समुदायाला केलं

ते काल लुधियाना इथं एका कार्यक्रमात बोलत होते देशापुढे अनेक प्रश्न असून ते सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं

सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये या सुविधा दिल्या जाणार आहेत

बौद्ध तीर्थस्थळ सारनाथकडे जाण्याचा प्रवास या रिंग रोड मुळे सुकर होणार आहे गंगा नदीपात्रातून जलवाहतुकीसाठी बांधलेल्या धक्क्याचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे जलमार्ग विकास प्राधिकरणानं जागतिक बँकच्या अर्थसहाय्यासह बांधलेल्या चार महत्वाच्या धक्क्यांपैकी हे पहिलंच अंतर्गत प्रवासी टर्मिनल आहे

काल किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणे करवीर निवासिनीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे

या निमित्तानं मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं मुंबई इथं त्यांच्या स्मरणार्थ प्रस्कार आणि मंज्री पत्रांचं आज वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

यामध्ये रोपवाटिकेचं मोठं नुकसान झालं आहे सावंगी म्हाळसा इथल्या ग्रामस्थांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आधी आटोक्यात असलेली ही आग नंतर मात्र वाऱ्यामुळे पसरली

मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे तर एक बारा वर्षीय मुलगी गंभीर जखमी आहे हे कुटुंब शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेऊन वसईला परतत असताना हा अपघात झाला

यामुळे सोलापूर विजापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे